यामुळे लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढेल आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत होईल असं आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने जाहीर केल्या जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवव्या स्थानी झेप घेतली आहे

पहिल्या दहामध्ये हा मान मिळवणारे पुणे विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे या यादीत बेंगळूरु इथली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था प्रथम क्रमांकावर आहे गेल्या अडीच महिन्यापासून कोरोना मुक्त असलेल्या आळंदीत प्रस्थान सोहोळ्याच्या दोन दिवस आधी कोरोनाचा रुग्ण सापडल्यानं संपूर्ण समाधी मंदिर परिसर प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात आला आहे

नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हणजे आयसीएमआरनं परवानगी दिली आहे त्यामुळे प्ण्यातील ससून रुग्णालया पाठोपाठ नवले रुग्णालय हे प्लाझ्मा थेरपी करणारे दुसरे आणि खासगी पहिले रुग्णालय ठरले आहे कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आयसीएमआर ने देशातील काही वैद्यकीय महाविद्यालयांना संशोधन करण्यासाठी परवानगी दिली आहे त्यात पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाला परवानगी मिळाल्याने तिथल्या एका महिलेला प्लाझ्मा थेरपी देण्यात आली महिलेची प्रकृती सुधारत असल्याचे दिसून आले त्यावरून प्लाझ्मा थेरपी ही यशस्वी ठरत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे वंदे भारत अभियानाअंतर्गत आज जर्मनीहन मुंबईत पहिलं विमान दाखल झालं

विशेष बससेवेच्या माध्यमातून त्यांना आपापल्या गावी पोहोचवण्यात आलं

मुंबई विमानतळावर उतरल्यापासून इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंत ठेवण्यात आलेल्या चोख व्यवस्थेबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं

या कचऱ्यामध्ये सलाइनच्या बाटल्या इंजेक्शन्स आदी कचर्या पेक्षा पीपीई किट मास्क ग्लोव्हज आणि अन्य जैविक कचऱ्याचं प्रमाण जास्त आहे

लं वर प्रेम करणाऱ्या समस्त मराठी जनांसाठी एक आनंदाची आणि उत्साहवर्धक बातमी आहे त्यांचं हस्ताक्षर आता प्रत्येकाला स्वतःच्या संग्रही बाळगण सहज शक्य होणार आहे पुण्यातील बी विरबल या संस्थेने प्रथमच ज्येष्ठ साहित्यिक पू

देशपांडे यांच्या हस्ताक्षराचा डिजिटल फॉन्ट बनविला आहे

हे मराठी साहित्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते

ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दीड वर्ष प्रयत्न सुरू होते

उद्या पुण्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाउसही पडेल असं वेधशाळेन कळवलं आहे